गावे कोरोनामुक्त ठेवण्यात भोर तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावल आहे

शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांचा ताण जम्बो कोविड केअर सेंटरवर येत आहे हा ताण कमी करण्यासाठी जम्बो मधील ऑक्सिजन काढल्यानंतर स्थिर झालेल्या रुग्णांना इथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज दिली

त्यामुळे ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने आज रात्री पासून तातडीच्या नसलेल्या वैद्यकीय सेवांचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे मात्र कोरोना वॉर्डसह तातडीच्या कोणत्याही सेवेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही असे मार्डतर्फे सांगण्यात आले आहे

पिंपरी चिंचवड कोरोना पिंपरी चिंचवड शहरात कोरोना उद्रेक वाढत असून प्रत्येक शंभर चाचण्या मागे सरासरी वीस जणांचे अहवाल सकारात्मक येत आहे त्यामुळे शहराचा कोरोना संसर्गाचा दर हा एकोणीस ते वीस टक्क्यांवर गेला आहे फेब्रवारी मध्यापर्यंत हा दर दहा टक्क्यांच्या आत होता रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा असला तरीही पिंपरी चिंचवड मध्ये त्याचा मुबलक साठा असल्याचं पालिका प्रवक्ते शिरीष पोरेडी यांनी सांगितल

शहरात कोरोना मृत्यूचा आकडा वाढत असून शहरातील शववाहिनी आणि विद्युत वाहिनी यांच्या क्षमतेवरही मर्यादा येत आहे

कृषी बाजार गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून आता ओळखपत्राशिवाय कोणालाही समितीच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही समिती प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांची आज द्पारी बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला संचारबंदीच्या काळात बाजार समितीमधील विविध विभाग एक दिवस आड सुरू राहतील शनिवार रविवार बाजारपेठ पूर्ण बंद असल्याने सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेता पहाटेपासून शिवनेरी रस्ता शेतीमाल वगळता अन्य वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे

उद्या संध्याकाळनंतर आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर राखा नमस्कार